मात्र अलिकडेच झालेल्या परतिच्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र कर्नाटक आंध्रप्रदेश मध्यप्रदेश श्रिल्या खरीपाच्या कांदा पिकावर विपरित परिणाम झाला आहे

या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी वार्ताहर परिषदेत या मदतीची घोषणा केली येत्या दिवाळीच्या आधी ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोचवू असं आश्वासनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं पीकं आणि घरांचं नुकसान तसंच मृतांच्या वारसांना मदत नुकसान झालेल्या सिंचन जलसंपदा तसंच पायाभूत सुविधांची उभारणी याचा समावेश या आर्थिक मदतीत केला आहे

पैशाची ओढाताण आहे पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही हा आमचा शब्द असल्यानं ही मदतीची घोषणा करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले या आर्थिक मदतीसंदर्भात झालेल्या बैठकी उपमुख्यमंत्री महसूलमंत्री जलसंपदामंत्री मृदा आणि जलसंधारणमंत्री मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि परिवहनमंत्री सहभागी झाले होते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केलेली मदत फसवी आहे असा आरोप विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला शब्द फिरवला शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान प्रचंड असतानाही त्यांनी तोकडी मदत जाहीर केली त्यांना मदत द्यायची नाही म्हणून हे सरकार केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलायचा केविलवाणा प्रयत्न करत आहे अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी ट्विटरवरून दिली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं आज जाहीर केलेली मदत म्हणजे सरकारनं स्वतःच शेतकऱ्यांना दिलेल्या वचनाचा भंग आहे अशी टिका विधानपरिषदेतले विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ट्विटरवरून केली आहे या मदतीत ठिबक सिंचन अनुदानाबाबत पीक कर्जाची भरताई तसंच खरवडलेल्या शेतीबाबत कोणताही उल्लेख नाही मात्र जोपर्यंत शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहू असं दरेकर यांनी ट्विटरवर म्हटलं आहे सरकार भरीव मदत करेल अशी अपेक्षा होती मात्र सरकारनं अत्यंत तुटपुंजी मदत दिली अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमधे अधिकृतरित्या प्रवेश केला खडसे यांनी गेल्या ब्धवारी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता यानंतर आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधे प्रवेश केला कार्यकर्त्यांच्या उछेमुळेच आपण राष्ट्रवादीत प्रवेश केला आपण ज्या निष्ठेनं भाजपात काम केलं त्याच निष्ठेनं राष्ट्रवादीतही काम करणार पक्ष वाढीसाठी मेहनत घेणार अशा शब्दात खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेशानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आपण राष्ट्रवादी काँग्रेसमधे प्रवेश केला नसता तर कदाचित कायमच घरी बसलो असतो अशावेळी पक्षात प्रवेश दिल्याबद्दल त्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे आभारही मानले भाजपामधे असताना आपल्यावर घोटाळ्याचे खोटे आरोप झाले गेली चार वर्ष आपण अन्याय सहन केला अशी सल खडसे यांनी यावेळी व्यक्त केली खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानं आजचा दिवस आनंदाचा आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खडसे यांचं पक्षात स्वागत केलं खडसे यांच्या पक्षप्रवेशामुळे खानदेशात सुरु असलेल्या राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या कामाला खऱ्या अर्थानं गती मिळेल पक्षाची ताकद वाढेल असंही पवार म्हणाले एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना कोणतीही अपेक्षा ठेवलेली नाही त्यामुळे त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे राज्य मंत्रिमंडळात बदल होईल यासंदर्भातल्या सर्व बातम्या निराधार आहेत मंत्रिमंडळात कोणताही बदल होणार नाही असंही पवार यांनी स्पष्ट केलं यावेळी एकनाथ खडसे यांच्यासोबत त्यांची कन्या रोहिणी खडसे खेवलकर जळगाव जिल्हा दूध महासंघाच्या अध्यक्षा मंदाताई खडसे नंदुरबार तळोदाचे माजी आमदार नरेंद्र पाडवी यांच्यासह भाजपाच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमधे प्रवेश केला देशातल्या उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीनंतर सात लाखाच्या खाली आली आहे

कोरोनावर उपाय म्हणून विकसित होत असलेल्या देशी लसीच्या वैद्यकीय परिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळाली आहे भारत बायोटेक कंपनीनं भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्या सहकार्यानं ही लस विकसित केली आहे लस परिक्षणाचा हा तिसरा आणि अंतिम टप्पा येत्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल

मुंबईचाही त्यात समावेश आहे कोवॅक्सिन असं या लसीचं नाव असून या व्यतिरिक्त जायड्स कॅडिला लिमिटेडद्वारा तयार होत असलेल्या अन्य एका स्वदेशी लसीचं परिक्षण दुसऱ्या टप्प्यात आहे केंद्र सरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे त्याअंतर्गत लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केलेलं आवाहन आपण ऐकूया मुंबईतल्या बेस्ट बसेसना पूर्ण क्षमतेनं प्रवासी वाहनं चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बेस्ट बसेसमधल्या प्रवाशांनी मास्क घालणं तसंच बसेसचं निर्जंतुकीकरण सॅनिटायझरचा वापर या संदर्भातल्या शासनानं दिलेल्या सूचना आणि नियमांचं पालन करावं लागणार आहे राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी पत्राद्वारे ही माहिती दिली आहे

महिला आणि बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी तरंग सुपोषित महाराष्ट्राचा या अभिनव योजनेचा प्रारंभ केला परस्पर ध्वनी प्रतिसाद पद्धतीवर आधारिक ही योजना असून यामुळे महिला आणि मुलं यांच्या पोषणविषयक गरजांबाबत अधिक सजगता निर्माण होणार आहे

केंद्र सरकारनं कोरोनाविषयी जागृतीसाठी मोहीम सुरु केली आहे

ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत तांत्रिक श्रेणीतली जवळपास साडेआठ हजार रिक्त पदं भरायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे ऊर्जामंत्री डॉ राऊत यांनी आज यासंदर्भातला आदेश जारी केला